पूणे महापालिकेतर्फे गणेशोत्सवासाठी आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली महापौर मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आयुक्त विक्रमक्मार याच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते यंदा मंडळांनी मांडव न घालता मंदिरातच पूजा करावी अशी सूचना पोलिसांतर्फे करण्यात आली आहे यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं आणि शांततेने पार पडावा

याबद्दलच परिपत्रक रेल्वे मंडळातर्फे नुकतंच प्रसिद्ध करण्यातआल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली

सध्या कोरोनाचा प्राद्र्भाव असल्याने चर्चमधून ऑनलाइन पद्धतीनेच प्रार्थना होणार आहे तसेच चर्चच्या सदस्यांना शुभेच्छा देण्यात येतील अशी माहिती चर्चचे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी दिली

राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेचं आयोजन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं केलं होतं

डॉ सुनीता ढवाले यांनी संघाचं नेतृत्व केलं

या कुटुंबातील सदस्यांनी आत्तापर्यंत देशभरातील दोनशेहुन अधिक मंदिरांचा आराखडा तयार केला आहे दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचं आज पुण्यात निधन झाले आपला वार्ताहर मुंबई चौफेर यशोभूमी कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्रांची शिंगोटे यांनी मुहूर्तमेढ रोवली वृत्तपत्र वितरक ते संस्थापक या वाटचालीत त्यांनी वृत्तपत्र सृष्टीत बहुमोल योगदान दिले शिंगोटे यांनी विविध भाषांत वृत्तपत्रं सुरू केली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे त्यांचे मुळगाव आहे

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असून धरणांच्या पाणी पातळीत भरीव वाढ झाली आहे

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला सह पानशेत वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु असून गेल्या दोन दिवसात सुमारे अडीच टीएमसी पाणी साठा वाढला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत